ते काल नवी दिल्ली इथं रायझिंग इंडिया परिषदेत बोलत होते थैठिपरकीय गुंतवणुकीचं प्रमाण सर्वोच्च असताना व्यावसायिक वाहनांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असताना रस्ते रेल्वे गृहनिर्माण तसंच इतर पायाभूत कामं प्रगती पथावर असताना रोजगार निर्मिती होत नाही असा अरोप कसा होतो याबाबत त्यांनी आश्वर्य व्यक्त केलं

मध्यमवर्गियांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करमाफी आपल्या सरकारनं दिली असं त्यांनी सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज राजस्थानात चुरु जिल्ह्यात जाहीर सभा होणार आहे गेल्या चार दिवसात राजस्थानात होणारी त्यांची ही चौथी सभा आहे

ते काल नवी दिल्लीत रायझिंग इंडिया शिखर परिषदेत बोलत होते निर्यातीनं आतापर्यंत चांगली वाढ नोंदवली असून या आर्थिक वर्षात सर्वोच्च वाढीचा दर नोंदवला जाईल असा विधास त्यांनी व्यक्त केला निर्यातीला चालना देण्यासाठी मंत्रालय नवीन उत्पादनं आणि नव्या बाजारपेठांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशिद जमीन मालकीवाद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एस ए बोबडे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती अशोक भूषण न्यायमूर्ती एस ए नझीर यांच्या पाच सदस्यीय पीठासमोर ही सुनावणी होईल पूजा अर्चा करण्याचा मूलभूत हक्क वादग्रस्त ठिकाणी बजावता यावा अशी याचिका भाजपा नेता सुब्रमण्यम स्वामी यांनी काल न्यायालयात दाखल केली असून त्यावर तातडीनं आणि स्वतंत्रपणे सुनावणी व्हावी अशी मागणी केली आहे या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश पीठानं स्वामी यांना दिले आहेत

निवडणूक आयोगानं काल महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला त्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीला निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्र तसंच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अधिनी कुमार उपस्थित होते निवडणूक आयोगाचं पथक राज्यात दोन दिवसांच्या दौ यावर आलं असून काल त्यांनी राज्य शासनाच्या वरीष्ठ प्रशासकीय आणि निवडणूक अधिका यांची भे धेतली त्यांनी नोंदणीकृत राजकीय पक्षांची मतंही जाणून घेतली कालच्या आढावा बैठकीत मतदार यादी मतदार ओळखपत्रांच वितरण खर्चाचं नियोजन आणि गरज तसंच सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा झाली आज हे पथक विभागीय आयुक जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांच्या भेरी घेणार आहे

स्फोठाझाला तिथं सापडलेल्या वाहनाचे अवशेष जुळवून फॉरेन्सिक आणि ऑठांमोबाईल तज्ञांच्या मदतीनं हे वाहन म्हणजे मारुती इको कार असल्याचं ओळखलं

तो जैशे मोहम्मदमध्ये सामील झाला असून शस्त्रासह त्याचं छायाचित्रं समाज माध्यमात झळकलं असल्याचं समजतं

यावेळी पुलवामा दहशतवादी हल्ला आणि एकूणच देशाला भेडसावणा या सुरक्षाविषयक आव्हानांबाबत विस्तृत चर्चा झाली जेश ए मोहम्मद या दहशतवादी संघ उनं पुलवामामध्ये केलेल्या इल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा प्रतिनिधींची ही दोन दिवसीय परिषद होत आहे पाकिस्तानच्या सीमेलगतची स्थिती आणि अन्य विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली

आसाम पोलीस दलाला अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारनं निब्धित कार्यक्रम हाती घेतला आहे असं आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं ते काल गोलाघा जिल्ह्यात आसाम पोलीस अकादमीच्या पायाभरणी समारंभात बोलत होते प्रशिक्षण हे कौशल्य विकासाचं महत्त्वाचं अंग असल्याचं ते म्हणाले

उत्तर कोरियाचे नेते किम याँग उन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चेची दुसरी शिखर परिषद उद्या हनोई इथं होणार आहे कोरियाला अण्वस्त्रमुक्त करण्यासाठी आणि उभय देशांमधले संबंध सुधारण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये विस्तृत चर्चा होणार आहे

या एकास एक बैठकीत गेल्यावर्षी सिंगापूरमध्ये झालेल्या पहिल्या ऐतिहासिक बैठकीतल्या चर्येच्या प्रगतीचा ते आढावा घेण्याची शक्यता आहे मनी लॉण्डरिंग प्रकरणी आरोप असलेले रॉबा वडरा यांच्या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी फे ळून लावत दिल्लीतल्या न्यायालयानं रॉब वडरा यांना उद्या सक्त वसुली संचालमालयासमोर हजार राहण्याचे आज आदेश दिले आहेत

या सर्व प्रति आपल्याला मिळाव्यात अशी मागणी वडरा यांनी केली आहे

अरुणाचल प्रदेश सरकारनं शहरातल्या कायदा आणि सुव्यवस्था स्थितीसंदर्भात काल ई मगर इथं विविध समुदायांच्या संघ जा विद्यार्थी संघजा आणि स्वयंसेवी संस्थांबरोबर बैठक घेतली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत इस्कॉननं आयोजित केलेल्या गीता आराधना महोत्सवात सहभागी होणार आहेत इस्कॉन भकांनी तयार केलेल्या भगवद्गीतेचं प्रकाशन त्यांच्या हस्ते होणार आहे

यात भगवद्वीतेतले मूळ श्लोक अर्थासह लिहिले आहेत या आवृत्तीचं एक पान उल्टूजे प्रधानमंत्री तिचं उद्घाज करतील

देशाची कौशल्य राजधानी म्हणून उदयाला येण्याची क्षमता ओदिशात आहे असं केद्रीय कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हा कें आहे भुवनेश्वरमध्ये स्किल साथी युवा परिषदेच्या उद्दाउप्रसंगी ते काल बोलत होते ओदिशाच्या युवकांमध्ये बुद्वीमत्ता कौशल्य आणि धैर्य आहे आणि या गुणांसह नवीन ओदिशाच्या निर्मितीसाठी ते कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊ शकतात असं प्रधान म्हणाले